पुणे इथं सुरू असलेल्या महासंचालक आणि पोलिस महानिरीक्षकांच्या राष्ट्रीय परिषदेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाच्या अंतर्गत सुरक्षेसंबंधित मुद्यांवर चर्चा करीत आहेत राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकारी केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आणि केंद्रीय तपास आणि गुप्तहेर संघटनांचे अधिकारी या परिषदेला उपस्थित आहेत तत्पूर्वी प्ण्याच्या राजभवन इथं राज्य सैनिक कल्याण विभागाच्यावतीनं आयोजित सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते श्भारंभ करण्यात आला यावेळी मोदी यांनी शहीद जवान कुणाल गोसावी यांच्या वीरपत्नी उमा आणि मुलगी उमंग यांच्याशी संवाद साधला आपल्या देशाच्या सीमेचं रक्षण करण्यासाठी सैनिक कायम कार्यरत असतात या सैनिकांच्या मदतीसाठी ध्वजदिन निधी संकलन करणं हे एक मोठे देशकार्य आहे त्यामुळं आपण प्रत्येकानं यामध्ये आपला अधिकाधिक सहभाग दयावा असं आवाहन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केलं

यावेळी सशस्त्र सेना ध्वज दिन संकलनात महत्वपूर्ण सहभाग देणाऱ्यांचा राज्यपाल महोदय आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला नव्या जी एस टी परताव्यांसाठी आज राष्ट्रीय जी एस टी भागधारक प्रतिसाद दिवस पाळला जाणार आहे येत्या वर्षात एक एप्रिल पासून नव्या जी एस टी प्रणालीबाबत थेट प्रतिसाद जाणून घेण्यासाठी हा दिवस पाळला जाणार आहे हे नवे परतावे भरताना कायदेशीर बाबींचं पालन आणि परतावे अपलोड करताना सहजता यावी यावर खास लक्ष दिलं जाणार आहे अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी गेल्या महिन्यात एप्रिलपासून लागू करण्यात येणा या नव्या जी एस टी परतावे भरण्यासाठीच्या पद्धतीबाबत काही जी एस टी धारक सनदी लेखापाल आणि कर सल्लागार यांची भेट घेऊन चर्चा केली होती सी जीएसटी आणि केंद्रीय अबकारी विभाग नागपूर यांच्या संयुक्त विद्यमानं आज स्टेकहोल्डर्स फीडबॅक दिवसानिमित्त जागरूकतापर कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं हा कार्यक्रम प्रस्तावित जीएसटी परतावा करण्यासाठी जागरूकता निर्माण करणं आणि व्यवसायिक समुदायाकडून त्याबद्दल प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी आयोजित करण्यात आला या कार्यक्रमाला प्रधानआयुक्त पी

ई

आकाशवाणीसोबत बोलताना गडकरी प्रढं म्हणाले की आपल्या टोल नाक्यावर बऱ्याच वेळ टोल देताना मोठी रांग असते त्यामुळे वेळ पण जातो आणि प्रदूषण होते

याच्यामुळे आपल्याला थांबण्याची गरजच पडणार नाही वेळेचीही बचत होईल आणि इंधनाची पण बचत होईल

माझी आपल्याला सर्वांना विनंती आहे की आपण ताबडतोब फाॅंग लावू या म्हणजे आपल्याला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही

त्यावेळी जर आपल्या गाडीवर फाॅग राहणार नाही तर आपल्याला दुप्पट ढोल भरावा लागणार आहे

कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी काल राज्यसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली

राष्ट्रीय छायाचित्रण प्रस्कार तीन श्रेणींमध्ये दिले जातात जीवनगौरव प्रस्कार व्यावसायिक छायाचित्रकारांसाठी प्रस्कार जीवनगौरव प्रस्काराचे स्वरूप तीन लाख रुपये रोख असे आहे व्यावसायिक छायाचित्रकारांसाठी यावर्षीची संकल्पना जीवन आणि जल अशी आहे

नवोदित छायाचित्रकारांसाठी यावर्षीची संकल्पना भारताचा सांस्कृतिक वारसा अशी आहे

सैनिकी शाळेत म्लींना प्रवेश देण्याचा हा निर्णय देशातील फक्त दोन शाळांकरिताच घेण्यात आला असून महाराष्ट्रात चंद्रपूर जिल्हयातील सैनिक शाळेसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे

केंद्र सरकारनं म्लींसाठी प्रथमच सैनिकी शाळेत प्रवेश देणे स्रू केलं आहे पश्चिम दक्षिण भारतात चंद्रपूर इथल्या सैनिकी शाळेपासून ही स्रूवात होत आहे आमदार सुधीर म्नगंटीवार यांच्या प्ढाकारानं चंद्रपूर जिल्हयात अत्याध्निक स्वरूपाची सैनिकी शाळा चंद्रपूर बल्लारपूर मार्गावर विसापूर गावानजिक उभारण्यात आली असून या सैनिकी शाळेत आता मुलींना सैनिकी शिक्षण घेण्याची मिळालेली संधी सुधीर मुनगंटीवार यांच्या महत्वपूर्ण पुढाकारांपैकी एक मानला जात आहे भारत सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान कोलकाता आणि महाराष्ट्र राज्य यांच्या संय्क्त विद्यमानं समान निधी योजनेंतर्गत इमारत बांधकाम विस्तार आणि न्तनीकरण या योजनेसाठी राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना ग्रंथालय संचालनालय महाराष्ट्र राज्य नगर भवन मुंबई यांच्या मार्फत दरवर्षी अर्थसहाय्य देण्यात येते

इच्छुकांनी या संकेतस्थळावरून उपलब्ध करून या योजनेअंतर्गत अर्ज करावा असं आवाहन ग्रंथालय संचालक सुभाष राठोड यांनी परिपत्रकादवारे केलं आहे सफाई कर्मचा यांच्या तक्रारी आणि पदभरती संबधीच्या समस्याचं निराकरण करण्यासाठी प्रत्येक नगर पालिकांनी समन्वय समिती गठीत करुन समितीच्या माध्यमानं सोडविण्याच्या स्चना राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्य दिलीप हाथीबेड यांनी दिलेत आज सफाई कर्मचा यांच्या समस्यांसंदर्भात सर्व नगर पालिकांच्या म्ख्याधिका यांची बैठक घेण्यात आली यावेळी नगर पालिकांच्या कर्मचा यांनी सफाई कर्मचा यांशी सकारात्मक भावना ठेऊन वागावं असंही त्यांनी सांगितलं सफाई कर्मचा यांसाठी नियमित आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करुन त्यांच्या आरोग्याची तपासणी करावी तसंच प्रत्येक कर्मचा यांचा गट विमा काढावा लाड पागे अन्कंपा आणि पदोन्नतीनं सफाई कर्मचा यांची पदे तात्काळ भरावी अशाही सूचना यावेळी हाथीबेड यांनी दिल्यात

यासाठी जिल्हा नियोजन भवनात जिल्हाधिकारी संजय पवार यांच्या अध्यक्षतेत बैठक पार पडली

दोन पंचायत समितीवर सर्वसाधारण प्रवर्गातून सभापती निवडले जाणार आहे अमरावती जिल्ह्यातील मोर्शी इथल्या स्थानिक नगरपालिकेत नगराध्यक्षपदासाठी विविध पक्षातर्फे उमेदवाराची चाचपणी सुरू झाली आहे

काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस भाजप शिवसेना यांच्याकडून काही नावं चर्चेत आहे

नागपूरसह विदर्भात गेल्या आठवडाभरापासून तापमानात सातत्यानं घसरण होत असून थंडी वाढत आहे

येत्या दोन तीन दिवसात विदर्भ छत्तीसगढ आणि मध्यप्रदेश इथं हवामानात विशेष बदल होणार नसून किमान तापमानात किंचित वाढ होऊ शकते